कोकणात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तडे जाऊन काल रात्री धरण फुटलं

शोधकार्यादरम्यान एक जण जिवंत सापडला आहे आणखी काही जण बेपत्ता असल्याची भिती संबधित आधिका यांनी व्यक्त केली आहे या भागातल्या ओवळी रिक्तोली आकले दादर नांदिवसे कळकवणे ओवळी या गावांमधे पाणी शिरलं असून त्यांच्याशी असलेला संपर्क तुटला आहे जिल्हा प्रशासन पोलीस इतर स्वयंसेवी संस्था आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकं संयुक्तपणे घटनास्थळी मदत कार्य करत आहेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज कामथे इथल्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला तिवरे धरणाच्या दुरुस्ती प्रकरणी पाटबंधारे विभागाच्या अधिका यांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला आहे त्यांची चौकशी करुन कारवाई केली जाईल असं आश्वासन महाजन यांनी दिलं या घटनेतील विस्थापितांना चार महिन्यात नवी घरं बांधून दिली जातील असं ते म्हणाले धरण फुट्रन मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे असं महाजन यांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राज्यातल्या सर्व धरणांचं बांधकाम परिक्षण नव्यानं आणि अधिक बारकाईनं केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचंही जलसंपदा मंत्र्यांनी सांगितलं

मुंबईत आज झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते

मुंबईत आज सकाळपासून पावसानं उघडीप दिली असली तरी मध्य रेल्वेची उपनगरी सेवा काहीशी विस्कळीतच राहिली रविवारच्या वेळापत्रकान्सार गाड्या चालवण्याचा निर्णय आज मध्य रेल्वेनं घेतला त्यामुळे प्रवाशांना वाहतुकीसाठी कमी गाड्या उपलब्ध झाल्या दुपारनंतर मात्र नेहमीच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला

मुंबई विमानतळावरची विमानवाहतूक बंद करण्यात आलेली नाही असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी स्पष्ट केलं आहे ते आज वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत होते

त्यामुळे विमानवाहतूक थोड्या प्रमाणात विस्कीळीत झाली आहे ती ही लवकरच पूर्ववत करण्यात येईल असं ते म्हणाले

दोन दिवसाची उघडीप दिल्यानंतर काल जिल्ह्यात काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला

या पावसामुळे गेल्या आठवड्यात पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं खान्देशातील जळगावसह धुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ तसेच मध्यप्रदेशात पाऊस झाल्यानं पूर्णा नदीच्या पाणी पातळीत अडीच मीटरनं तर तापी नदीच्या पाणी पातळीत अध्या मीटरनं वाढ झाली आहे जळगाव जिल्ह्यात दुष्काळ असल्यानं नदीपात्रात पाणी सोडल्याने तापी नदीवर अवलंबून असलेल्या दुष्काळी गावांतील पाणीयोजनांना या पुराचा फायदा होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं शहराचा पाणीपुरवठा अनिश्वित काळासाठी बंद करण्यात आला आहे पुसद शहरालगतच असलेल्या पूस नदीवरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो या नदीच्या काठावरच जलशुद्दीकरण केंद्र उभारण्यात आलं आहे जलशुद्दीकरण केंद्रावरून थेट जलकूंभाला पाणीपुरवठा करणारी प्रमुख जलवाहिनी जवळ असलेल्या नाल्याला पावसानं आलेल्या पुरामुळे पाइप लाइन पाण्यात वाहून गेली त्यामुळे अनिश्वित कालावधी साठी पाणीप्रवठा खंडित झाला आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं या निर्णयाला आज मंजुरी दिली नवी दिल्लीत आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली

काँप्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँप्रेसनं मंजूर केला आहे काँप्रेसच्या वरिष्ठ नेत्यानं ही माहिती आज प्रसारमाध्यमांना दिली येत्या दोन ते तीन दिवसांत नव्या काँप्रेस प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यात येईल असंही या कांप्रेसच्या वरिष्ठ नेत्यानं सांगितलं तर प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता बाळासाहेब थोरात अहमदनगरमल्या संगमनेर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा आपण या आधीच दिला असल्यामुळे पक्षाच्या कार्यकारी समितीनं लवकरात लवकर बैठक घेऊन नव्या अध्यक्षांची नियुक्ती करावी असं काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते

मात्र काँप्रेसच्या कार्यकारी समितीनं राजीनामा फेटाळून राहूल गांधी यांनाच पक्षाच्या पूनर्रचनेचे आणि पक्षात महत्त्वाचे बदल करण्याचे अधिकार बहाल केले होते

या आरोपींनी बँक ऑफ बडोदाशी केलेल्या करारानुसार काही शेतकऱ्यांना त्यांची उत्पादनं तारण ठेवून कर्ज दिलं कर्जफेड केल्याशिवाय उत्पादन विकता येणार नाही अशी अट करारात होती मात्र आरोपींनी उत्पादनं परस्पर विकली आणि शेतकऱ्यांनीही कर्जाची परतफेड थांबवल्यानंतर बँक ऑफ बडोदानं पोलिसात तक्रार दाखल केली त्यावर पोलिसांनी आज ही कारवाई केली

भारताच्या मधल्या फळीतला फलंदाज अंबाती रायूड्र यानं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्याबद्दल माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीवर जोरदार टीका केली आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या पंधरा जणांच्या अंतिम संघामध्ये रायुडूला स्थान मिळू शकलं नव्हतं एम एस के प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं त्याला प्रतीक्षा यादीत पहिल्या क्रमांकावर ठेवलं होतं असं असतानाही सलामीवीर शिखर धवन आणि विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर गेल्यानंतर त्यांच्या जागी निवड समितीनं रायुडूला डावलून ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल यांची संघात निवड केली होती या पार्श्वभूमीवर रायुड्रनं बीसीसीआयला पाठवलेल्या ईमेलमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा आपला निर्णय जाहीर केला मात्र त्यामागचं कारण द्यायला नकार दिला होता निवड समितीच्या या अनाकलनीय निर्णयांवर वैतागूनच रायुड्रनं निवृत्ती पत्करली असा दावा गंभीरनं केला असून सध्याच्या निवडसमितीत असलेल्या सर्व सदस्यांनी मिळून केलेल्या एकूण धावाही रायुडूनं कारकीर्दीत एकट्यानं केलेल्या एकूण धावांपेक्षा कमीच भरतात असा टोलाही लगावला आहे येत्या दोन दिवसांत कोकणात सर्वत्र उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे या काळात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा विभागानं दिला आहे